वित्त विधेयकाला संसदेची मंजुरी

पश्चिम बंगाल आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग

जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या चिंकी यादव आणि ऐश्वर्य प्रताप सिंग यांना सुवर्ण पदक वित्त विधेयक राज्यसभेत आज वित्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे आता संसदेनं अर्थसंकल्पाबाबतचं कामकाज पूर्ण केलं आहे कोविड साथीआधी राज्यांना देय असलेली वस्तू आणि सेवा करासाठीची संपूर्ण नुकसानभरपाई त्यांना देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त विधेयकावरील चर्वेदरम्यान राज्यसभेत दिली या विधेयकात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही विशेषतः प्रत्यक्ष कर आणि प्राप्तीकरात वाढ केलेली नाही असं सांगून अर्थमंत्र्यांनी कोविड काळात सामान्यांना दिलासा देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली लोकसभा आरोग्य आरोग्य आणि तत्संबंधित व्यवसायासाठी राष्ट्रीय आयोग नेमण्याबाबतच्या विधेयकाला आज संसदेनं मंजुरी दिली या क्षेत्रातील शिक्षण आणि व्यवसाय यात नियमितता आणून त्याचं प्रमाणीकरण करण्यासाठी राष्ट्रीय आयोग नेमण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे या विधेयकाच्या मंजुरीमुळे आरोग्य क्षेत्रातील रोजगार वाढेल आणि त्यांच्या कामाला प्रतिष्ठा सन्मान मिळेल असं आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी या विधेयकावरील चर्चेदरम्यान सांगितलं या विधेयकामुळे देशात उत्तम आरोग्य सेवा पुरवण्याचा उद्देश सफल होईल असं मत जवळपास सर्वच पक्षांच्या खासदारांनी मांडलं गेल्या आठवड्यात राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती

जिल्हा बाल कल्याण समित्याच्या अधिकारात वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा रेल्वेचा मालवाहतुकीसाठी तयार केलेला रेल्वेमार्ग पुढच्या वर्षी पूर्ण होईल अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत दिली सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर आधारित दीडशे प्रवासी रेल्वेगाड्या सुरू करण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे

हे सांगतानाच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यास सरकार वचनबद्ध असल्याची हमी रेल्वेमंत्र्यांनी दिली लोकसभा पारपत्र इलेक्ट्रॉनिक चिप असलेली ई पारपत्रं तयार करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक सुटे भाग आणि त्यांची ऑपरेटिंग सिस्टिम खरेदी करण्यासाठी नाशिक इथल्या भारतीय चलन मुद्रणालयानं करार केले आहेत हे इलेक्ट्रॉनिक सुटे भाग आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेच्या मानकानुसार असतील आणि ही खरेदी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर ई पारपत्रं जारी करण्यात येतील अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज लोकसभेत दिली

देश कोविड पत्रपरिषद कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधलं अंतर वाढवण्यात आलं असून कोवॅक्सीन लसीच्या मात्रांमधलं अंतर वाढवलेलं नाही असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष केलं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत देशातल्या कोरोना परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली

मात्र गेल्या काही दिवसात महाराष्ट्र आणि पंजाबमधली रुग्ण वाढ चिंताजनक आहे असं भूषण यांनी सांगितलं

यात पुणे नागपूर मुंबई ठाणे नाशिक औरंगाबाद नांदेड जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे असंही भूषण यांनी सांगितलं

सुजित कुमार सिंग यांनी यावेळी सांगितलं

त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी बांगलादेशला भेट देणार आहेत विशेष म्हणजे वंगबंधू शेख मुजीबुर्रहेमान यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे भारत बांगलादेश दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीनं मोदी यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरेल असं परराष्ट्र सचिव हर्ष श्रूंगला यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं या दौऱ्यात सुरक्षा आर्थिक भागीदारी यासह अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणं अपेक्षित असल्याचं श्रुंगला म्हणाले निवडणूक प्रचार पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार संपायला आता एकच दिवस उरल्यामुळे तिथं प्रचारी चांगलीच रणधुमाळी सुरू आहे पश्चिम बंगालमध्ये असोल परिबोर्तन म्हणजेच संपूर्ण परिवर्तन गरजेचं असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रचारसभेत व्यक्त केलं तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं आपल्या कार्यकाळात विकासाची कोणतीच कामं केली नाहीत आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुआरे सरकार अर्थात सरकार आपल्या दारी ही योजना सुरू केली अशी टीका मोदी यांनी आपल्या भाषणात केली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपल्या प्रचारसभेत भारतीय जनता पक्ष अपप्रचार करत असल्याची टीका केली आणि राज्य सरकारच्या योजनांची यादीच वाचून दाखवली संयुक्त मोर्चाचे नेतेही राज्यात आपल्या उमेदवारांसाठी प्रचार फेऱ्या आयोजित करत आहेत

निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसा अथवा अशांतता खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सिलिगुडी इथं पत्रकार परिषदेत दिला राज्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ रोख रक्कम आणि अन्य प्रतिबंधित साहित्य जप्त केल्याची माहिती अरोरा यांनी यावेळी दिली निवडणुकीच्या तयारीची माहिती देऊन सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना कोविड नियमावलीचं पालन करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत असं त्यांनी सांगितलं आसाम निवडणक आसाममध्ये पहिल्या टप्प्यात दिब्रुगड जिल्ह्यातल्या सात मतदारसंघात मतदान होणार आहे त्यामुळे या मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये दोन प्रचारसभा घेतल्या

मात्र तिथला प्रचार जोरात सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज कांजिरापल्ली इथं प्रचारसभा झाली केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तिरुअनंतपूरम् इथं आज भाजपाचा जाहीरनामा प्रकाशित केला

अँटोनी यांनी प्रचारात भाग घेतला डाव्या आघाडीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री पिनरई विजयन् यांनी जाहीर सभा घेतल्या दरम्यान राज्यातल्या मतदार यादीतील विसंगतीची चौकशी करण्याचे आदेश केरळचे मुख्य निवडणूक आयुक्त टीका राम मीना यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत

त्यामुळे तिथल्या प्रचाराला आता वेग येत आहे सर्वच पक्षांमध्ये मतदारांना आकर्षित करण्याची चढाओढ सुरू आहे भाजपा महाराष्ट्र राज्यात अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी होणारे गैरव्यवहार तसंच पोलिसांमार्फत खंडणी वसूल करण्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले असून या प्रकरणांवर राज्य सरकारनं काय कारवाई केली याचा अहवाल मागवावा अशी मागणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे भाजपाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते दरम्यान भाजापानं संविधानिक मर्यादांचं उल्लंघन केलं आहे अशी टीका काँग्रेस प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे पाच वर्षात भाजपानं केलेल्या काळ्या कारनाम्यांची यादी काँग्रेस लवकरच जाहीर करेल असंही ते म्हणाले पुरमबीर सिंग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी या याचिकेत केली होती मात्र त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली तसंच याचिका मागे घेण्याची परवानगी दिली मनसुख हिरेन मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्याचे निर्देश आज ठाणे न्यायालयानं दिले या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक करत आहे आता हे प्रकरण एन

ए कडे सोपवाव या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींचा ताबाही एन आय ए कडे द्यावा असे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी

दरम्यान एन आय ए नं सचिन वाझे विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे सरन्यायाधीश सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांच्या नावाची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस यांनी केली आहे

त्यामुळे केंद्र सरकारनं त्यांना सरन्यायाधीश पदासाठी शिफारस करण्यास सांगितलं होतं न्यायमूर्ती रमणा हे सर्वोच्च न्यायालयातले सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत